देशाच्या ऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळेल पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचं प्रतिपादन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व म्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे स्धारित कृषी कायद्याबाबत असलेले गैरसमज द्र करण्यासाठी केंद्र सरकारनं आज द्रपारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात बैठक घेतली केंद्र सरकारकडून या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पिय्ष गोयल उपस्थित होते शेतकऱ्यांनी वस्त्स्थिती समजून घ्यावी आंदोलनाच्या मार्गाचा त्याग करुन चर्चेसाठी प्ढे यावं असं आवाहन तोमर यांनी केलं

राज्यातले कोणतेही उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत उलट इतर राज्यांमधले उद्योजक महाराष्ट्रात येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

उद्योजकांचं राज्याबद्दलचं आकर्षण आजही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात नवी ग्ंतवणूक येत आहे

त्याम्ळे ही संस्था महाराष्ट्राचे ब्रँड अम्ब्रासिडर असल्याचं ते म्हणाले यावेळी मिशन एंगेज या प्स्तिकेचे तसंच डिजीटल आर्ट या डिजीटल व्यासपीठाचंही अनावरण झालं राज्यात ईझ ऑफ ड्ईंग बिझनेस सारख्या संकल्पना राबवल्या जात आहोत त्यात आणखी काही नवं करता येईल का यासाठी उदयोजकांनी सुचना कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारनं अलिकडच्या काळात केलेल्या सामंजस्य करारांविषयी तसंच राज्यातली गुंतवणूक वाढावी यासाठी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली राज्याचे उद्योगमंत्री स्भाष देसाईदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यात कृषी आणि आरोग्य क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये मोठी संधी असल्याचं स्भाष देसाई यांनी सांगितलं त्यासाठी इंडियन मर्चट चेंबर ऑफ कामर्सनं पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांना लाभ होईल असं ते म्हणाले इंडियन मर्चट चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सुरु करण्यात आलेलं एंगेज महाराष्ट्र हे अभियान यशस्वी होईल त्यासाठी लागणारे सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली राज्य विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांह ध्ळे नंद्रबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडण्कीसाठी आज कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करुन मतदान झालं

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यावर पहिल्या टप्प्यात डॉक्टर पोलीस आणि विविध आजार असलेल्या साठ वर्षांवरील नागरिकांना देण्याचं नियोजन केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज जालना इथं बोलत होते

जलय्क्त शिवार अभियानातल्या कामासंबधी तक्ररींची ख्ली चौकशी करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारनं जारी केला

आजच्या सरकारी निर्णयान्सार क्ठल्या कामाची चौकशी करायची याची निवड करण्यासाठी सेवानिवृत्त अप्पर सचिव विजय कमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे

समितीचा कार्यकाळ सहा महिन्याचा असून समितीला दर महिन्याला आपला अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी म्हटलं आहे

राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

गेल्या अनेक दिवसांनंतर काल प्न्हा एकदा नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसलं

एचआयव्ही एड्स रोगाचा विनाश प्रतिकार आणि परिणाम अशी यावर्षीची या दिनाची संकल्पना आहे एचआयव्ही सह जीवन कंठणाऱ्या लोकांना आधार देण्याकरता एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त सर्वसामान्य लोकांना असते

देशाच्या नागरिकांचे रक्षणकर्ता आणि नैसर्गिक आपतीकाळातला आधारस्तंभ म्हणून सीमा स्रक्षा दलानं स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवानांना श्भेच्छा दिल्या आहेत भारताला सीमा स्रक्षा दलाचा अभिमान असल्याचं प्रधानामंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत

म्ंबई पोलीस संचलन उपआय्क्त आणि कार्यकारी दंडाधिकारी एस चैतन्य यांनी याबाबतचे आदेश आज निर्गमित केले

ठाण्यातली प्रसिदध मामलेदार मिसळ आणि तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण म्र्डेश्वर यांचं आज कोरोना संसर्गानं निधन झालं

परभणी जिल्ह्यात दैठणा पोलीस ठाण्याच्या हददीत बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार जणांना काल रात्री पोलिसांनी अटक केली